स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुरक्षा उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास हे मुद्दे या परिषदेत चर्चेत असतील

ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेले हे किनारे असं प्रमाणपत्र मिळवणारे केवळ भारतातलेच नाही तर आशिया खंडातले पहिले समुद्र किनारे ठरणार आहेत

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यात पूर्णतः सक्रीय होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

धुळे जिल्ह्यात वरखेडी या गावात झाड अंगावर पडून एक महिला आणि तिच्या तीन लहान मुलींचा मृत्यू झाला तर इगतपुरी तालुक्यात आंबेवाडी इथं वीज अंगावर कोसळल्यानं एक जण ठार झाला

कृषी संशोधक आणि एच एम टी

राज्याचे कृषी क्षेत्र त्यांच्या योगदानाप्रती सदैव कृतज्ञ राहील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पालघर जिल्ह्यातल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी मध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना दूर ठेवण्यातयेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे